शर्मा ओली यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून केलं शेजारील देशांना प्राधान्य देण्याच्या धोरणानुसार नेपाळच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी भारत कटिबद्ध असून विविध क्षेत्रांमधे भागीदारी आणखी वाढवण्यासाठी दोन्ही देश अधिक वेगानं काम करतील असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी व्यक्त केला या पाईपलाईनचं काम वेळेआधीच पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं गेल्या पाच वर्षात दोन्ही देशांनी महत्त्वाचे द्विपक्षीय प्रकल्प पूर्ण करुन त्याचे परिणाम झटपट मिळवले आहेत दोन्ही देशांमधला संपर्कही गेल्या पाच वर्षात वाढला असून राजकीय संबंध उच्च पातळीवर पोचले आहेत असं ते म्हणाले भारत सरकार देत असलेल्या पाठिंबाबद्दल नेपाळच्या प्रधानमंत्र्यांनी यावेळी आभार व्यक्त केले भारत नेपाळ संबंध केवळ एका प्रकल्पापुरते मर्यादित नसून ते अधिक सखोल आहेत सहकार्याचं कोणतंही क्षेत्र याबाबतीत बाजूला राहिलेलं नाही असं ते म्हणाले जम्मू आणि काश्मीरमधून दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारनं तीन सदस्यीय समिती नियुक्ती केली आहे अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी ट्विटरवर दिली आहे

माजी संरक्षण सचिव संजय मित्रा या समितीचे अध्यक्ष असतील तिर दोन सदस्यांमध्ये निवृत्त सनदी अधिकारी अरुण गोयल आणि निवृत्त नागरी लेखापाल सेवा अधिकारी गिरीराज प्रसाद गुप्ता यांचा समावेश आहे

जितेंद्र सिंह यांनी सांगितलं केंद्र सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आज जम्मूमध्ये घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते

केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरसंदर्भात घेतलेल्या निर्णयाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे असं जितेंद्र सिंह यांनी सांगितलं जम्मू कश्मीरमधे शेतमाल भाव नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशानं विशेष दरनियंत्रण प्रणाली सुरु करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे

सुब्रमण्यम यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काश्मीरच्या उपविभागीय आयुक्तांशी चर्चा केली

चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दौ यानंतर चीन आणि पाकिस्तानच्या संयुक्त निवेदनातला जम्मू कश्मीरचा संदर्भ भारतानं नाकारला आहे एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी सांगितलं की भारतानं अनेक वेळा चीन पाकिस्तानच्या संबंधित प्रकल्पावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे जम्मू कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हा कथित प्रकल्प पाकव्याप्त कश्मीरमधेच असल्यानं त्यावर भारतानं वारंवार आक्षेप घेतला आहे असंही रविशकुमार यांनी सांगितलं आज देशाच्या विविध ठिकाणी अशुरा ठिमुहर्रम शांततेत पाळण्यात आला सत्य आणि न्यायासाठी मोहम्मद पैगंबरांचे नातू हजरत माम हुसैन यांच्या करबला श्विल्या बलिदाना प्रित्यर्थ आठवण म्हणून जगभरात हा दिवस भावपूर्णतेनं साजरा केला जातो ताजिया मिरवणूकही काढली जाते उत्तर प्रदेशात लाखोंच्या संख्येने मुस्लिम भाविकांनी श्रद्धांजली वाहिली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं होतं

राष्ट्रीय प्राणी रोग नियंत्रण योजनेचा प्रारंभ प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मथुरा शिं करणार आहेत यामधे प्राण्यांमधे आढळणा या लाल खुरकत तसंच ब्रुसेलॉसीस या रोगांच्या लसीकरणाचा समावेश आहे

ते आज मध्य प्रदेशात भोपाळ श्विं घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत बोलत होते जम्मूत काश्मीरच्या निर्णयाबद्दल जगभरात प्रधानमंत्र्यांची प्रशंसा झाल्याचं ते म्हणाले बालिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक योजना केंद्र सरकार राबवत असल्याचं राय यांनी यावेळी सांगितलं भारतीय नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी भाजपा प्रतिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती जिणी यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त सरकारचे निर्णय आणि कामगिरी जनतेसमोर मांडण्यासाठी कोलकात्यात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत त्या आज बोलत होत्या देशात बेकायदेशीर प्रवेश करणा यांना संविधानानुसार कायद्यानं कारवाई होईल असं त्या म्हणाल्या

बँकेची फसवणूक केल्याच्या एका प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं एस पी

दहशतवादी कारवायांना वित्त पुरवठा आणि मनी लाँडरिंगबाबत पाकिस्तानने दिलेला शब्द पाळलेला नसल्याबद्दल आशिया पॅसेफिक गट आणि दहशतवादाच्या वित्त पुरवठ्यावर लक्ष ठेवणारी जागतिक संस्था यांची बैठक आज बँकॉक श्वे होत आहे यासंदर्भात पाकिस्तानवर प्रश्नांची सरबत्ती झाली असून अद्याप एकाचंही समाधानकारक उत्तर पाकिस्तानने दिलं नाही

मुख्यमंत्री पेमा खांडू आणि केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते